अहमदनगर जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे या परिस्थितीत पाणी जनावरांना चारा आणि मजुरांच्या हाताला काम उपलब्ध करुन द्याअसे निर्देश पालक सचिव आशिषकुमार सिंग यांनी दिले आहेत ते काल अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आयोजित बैठकीत बोलत होते पाणीटंचाई आणि दुष्काळ निवारणासाठी केलेल्या उपाययोजनांचा आढावा सिंग यांनी उपस्थित अधिकाऱ्यांकडून घेतला

जळगाव जिल्ह्यातली टंचाई स्थिती निवारण्यासाठी प्रत्येक उपविभागीय कार्यालयात हेल्पलाईन क्रमांक सुरु करावा असे निर्देश जळगाव जिल्ह्याचे पालक सचिव राजेश कुमार यांनी दिले आहेत ते काल पाणी आणि चारा टंचाई संदर्भात आयोजित आढावा बैठकीत बोलत होते

राज्यातल्या दुष्काळी स्थिती विषयी पवार यांनी काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा केली शासनानं दुष्काळ निवारणार्थ उचललेल्या पावलांबाबत यावेळी मुख्यमंत्र्यांनी माहिती दिली

या निवडणूकीत भाजपाला बह्मत मिळणार नाही असा दावा पवार यांनी केला असून भाजपाने आघाडी केलीच तर ते सरकार वाजपेयींच्या सरकारप्रमाणेच अल्प काळात गडगडेल असं ते म्हणाले मतमोजणीच्या एक दोन दिवस आधी सर्व विरोधी पक्ष दिल्लीला भेटणार आहोत अशी माहितीही त्यांनी दिली विरोधी पक्षांनी प्रधानमंत्री पदासाठी कुठलंही नाव अजून निश्वित केलेलं नाही याचाही त्यांनी पुनरुच्चार केला वन्यजीव प्रेमी येत्या बुध्दपौर्णिमेला वन्यप्राण्यांची नोंद करणार आहेत

वन्य प्रेमींना विविध सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत

त्यामुळे भंडारदरा पाणलोट क्षेत्रातल्या गावांवर पाणीटंचाईचं भीषण संकट उभं राहिलं आहे

पश्विम रेल्वेच्या दहिसर ते चर्चगेट दरम्यान सर्व पादचारी पुलावर तसंच लगतच्या रस्त्यावर बाधकाम केल्यानंतर पडून असलेला ढिगारा त्वरीत साफ करावा अशी विनंती पश्चिम रेल्वे प्रशासनानं मुंबई महानगर पालिकेकडं केली आहे पश्चिम रेल्वेच्या पादचारी पुलांची आणि लगतच्या रस्त्याची डागड़जीची जबाबदारी मुंबई महानगर पालिकेकडं आहे

गुप्ता यांनी सांगितलं भारतीय रिझर्व बॅंकेनं सूरक्षित वापरायला सोपीजलद आणि स्वस्त अशी ई पेमेंट प्रणाली अस्तित्वात आणण्यासाठी एक व्हिजन डॉक्युमेंट तयार केलं आहे